परळी इथं भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात काल ते बोलत होते या प्रकल्पासाठी पाच प्रकल्प अहवाल मंजूर झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवगंत गोपीनाथ मुंडे यांनी बघितलं होतं

विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रतिम मुंडे यांची यावेळी अभिवादनपर भाषणं झाली औरंगाबाद शहरातही काल गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होणार असली तरी पुरेसे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावणी आणि टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली दृष्काळ निवारणासंदर्भातील उपाय योजना सुचवण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते राज्य शासनानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणं शेळ्या मेंढ्यांसाठीची राज्यातली पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

विद्यासागर राव यांच्या हस्ते उदघाटन झालं अशी शिबीरं विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात आणि जगणं समुद्ध करतात असं राज्यपाल यावेळी म्हणाले स्वच्छ भारत योजनेत प्रत्येकानं सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं

धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं काल फेटाळली

ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्वाळा खंडपीठानं काल दिला

परभणी जिल्ह्यातल्या झरी इथं कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी मेघा देशमुख यांच्यासह राज्यातल्या अकरा जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून तीन जुलै रोजी मुंबईत या पुरस्काराचं वितरण होणार आहे

देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ

ए चोपडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळं नवीन कुलगुरूची नियुक्ती होईपर्यंत डॉ शिंदे यांच्याकडे हा कार्यभार रहाणार आहे

पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

या पावसामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या शहागड पाथरवाला डोमलगाव वाळकेश्वर गंधारी परिसरात काल द्पारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे काही घरावरची पत्रे उडाली तसंच शहागडमध्ये विद्युत तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा काही काळ खंडीत झाला होता हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गंगाखेड आणि पालम या ठिकाणी काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या काही भागात तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद भूम तसंच पंरडा तालुक्याच्या काही भागातही चांगला पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात कारंजा इथंही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी जुनी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी फळबागांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातही काल अचानक वादळासह मुसळधार पाऊस झाला वादळात जिल्हा परिषद शाळेच्या ईमारतीसह अनेक घरांचे मोठे नुकसान झालं

आंदोलनकर्त्यांनी ताल्का कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांना निवेदन देऊन पीक विमा मंजूर करण्याची मागणी यावेळी केली याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे

गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांनी ही कारवाई केली पकडण्यात आलेल्या दोषींना सर्वांना जवळपास साडे दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे

दरम्यान आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे

वाघमारे यांनी काल जिल्ह्यात दष्काळ निवारण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला जिल्ह्यातल्या नागरिकांना पाणी आरोग्य सुविधा रोजगार तसचं जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा अशा सुचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

या प्रकरणात तक्रारदार हा माजी सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात गावात झालेल्या घर्कुल आणि शौचालयाच्या बांधकामाच्या चौकशीत त्यांच्या विरूध्द चौकशी अहवाल तयार करून सदर प्रकरणात अडकविण्याची धमकी देत त्यांनी ही लाच मागितली होती